ते आज व्हिडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातल्या महिला बचत गटांच्या सदस्यांशी संवाद साधताना बोलत होते हे बचत गट गरीब महिलांसाठी आर्थिक आधार ठरले असून ते या महिलांना सामाजिक आणि आर्थिकदृष्टया सक्षम बनवत आहेत असं ते म्हणाले या सर्व महिला दृढनिश्वय आणि उद्यमशीलतेचं उदाहरण आहेत आर्थिकदृष्टया सक्षम महिलांना आपली शक्ती योग्यता आणि क्शलता दाखवण्याची संधी मिळते असं मोदी म्हणाले

राष्ट्रीय ग्रामीण उपजिवीका अभियानाअंतर्गत अडीच लाख गावांमधल्या कोट्यवधी गरीब कुटुंबांपर्यंत पोचून त्यांना उपजिवीकेची शाधत संधी उपलब्ध करुन देणं हे दीनदयाळ अंत्योदय योजनेचं उद्दिष्ट आहे असं मोदी यांनी सांगितलं राज्यातल्या गरीब जनतेला कोणत्याही आजारासाठी अनुदानाऐवजी शंभर टक्के मोफत उपचार उपलब्ध करुन देणारी योजना राज्यसरकार आणणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेत दिली मधुमेह ह्रदयरोग आणि कर्करोगाच्या औषधावरील वस्तू आणि सेवा कर रद्द करण्याचा प्रस्ताव राज्यसरकारनं वस्तू आणि सेवा कर परिषदेकडे पाठवला आहे असं ते म्हणाले हाफकिन संस्थेकडून होणारा औषध पुरवठा येत्या सहा महिन्यात सुरळीत होईल अशी ग्वाही आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी एका तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली भटक्या विमुक्त समाजाच्या उन्नतीसाठी आणि या समाजात स्थैर्य निर्माण करण्याच्या दृष्टीनं सरकारनं ठोस उपाययोजना करण्याची तसंच सोशल मीडियावर नियंत्रण आणण्याची मागणी आज विधानपरिषदेत सर्वपक्षीय सदस्यांनी केली तर अशा घटनांबद्दल राज्य सरकारनं आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी विरोधी सदस्यांनी केली धुळे जिल्ह्यात राईनपाडा ििं मुल पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून नाथ पंथी डवरी समाजातल्या लोकांची ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत हत्या झाल्याची घटना राईनपाङ्यापुरती मर्यादित नाही तर समाजमन कोणत्या थराला पोहोचत आहे हे यावरून दिसून आलं असं राष्ट्रवादी काँप्रेसचे सुनील तटकरे म्हणाले या घटनेनंतर कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस निरीक्षकांना निलंबित करा अशी मागणी काँप्रेसचे चंद्रकांत रघुवंशी यांनी केली सरकार भटक्या वंचितांच्या पाठीशी आहे असं सांगत भाजपाचे प्रवीण दरेकर यांनी सरकारन भटक्या विमुकांची जनगणना करून त्यांना ओळखपत्र आधारकार्ड द्यावं अशी मागणी केली रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातल्या नाणार प्रकल्पावरुन विधान सभेत आज सलग दुसऱ्या दिवशी गदारोळ झाला हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी करत शिवसेनेसह विरोधकांनी सभागृहात जोरदार घोषणा दिल्या प्रश्नोत्तराचा तास सुरु होताच विरोधकांनी या मुद्यावर चर्चेची मागणी लाऊन धरली पुढच्या पिढ़या उध्वस्त करण्यासाठी हा प्रकल्प असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँप्रेसचे आमदार सुनिल तटकरे यांनी केला या गोंधळातच अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास सुरु ठेवला मात्र गदारोळ वाढत गेल्यानं अध्यक्षांनी कामकाज अध्या तासासाठी तहकूब केलं अध्यात्मिक नेते आणि साधू वासवानी मिशनचे प्रमुख दादा जे

वासवानी यांचं आज पुण्यात निधन झालं

प्रधानमंत्र्यांनी वासवानी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला पालघर जिल्ह्यात पालकमंत्री विष्णू सावरा यांनी अतिवृष्टीनं बाधित झालेल्या भागाची पाहणी केली नागरिकांना प्रशासना मार्फत सर्व त्या प्राथमिक सोयी सुविधा पुरवल्या जात असून पावसाचं पाणी ओसरल्यानंतर बाधित क्षेत्रांचे पंचनामे करणार असल्याचं सावरा यांनी सांगितलं नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस सुरु आहे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातल्या साठ्यात लक्षणीय वाढ झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहेत देशातल्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे त्यामुळे राष्ट्यादी महिला काँप्रेस देशभर संविधान बचाव देश बचाव ही मोहिम राबवित असल्याची माहिती राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजीया खान यांनी आज अमरावती िं पत्रकार परिषदेत दिली

जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने सरासरी ओलांडल्याने शेतक यांना दिलासा मिळाला आहे

भारत आणि खेलंड यांच्यात तीन एक दिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत असून पहिला सामना नॉटिंगहम धिं होणार आहे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजता सामन्याला सुरुवात होईल